असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमातून प्रतिपादन

आणि कॉंग्रेसनं सर्वोच न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली

मंत्री नितीन गडकरी यांचं एग्रो व्हिजनच्या कार्यशाळेत आवाहन

आपल्या देशाच्या संस्कृती भाषा आणि परंपरा यांच्यात विविधता असली तरी जगाला आपण विविधेतून एकतेची शिकवण देत आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात म्हटलं आहे कित्येक हजारो वर्षापासून आपल्या देशात वेगवेगळ्या भाषांचा जन्म झाला आणि त्या समृद्धही झाल्या उतराखंडमधल्या भाषा संर्वधानासाठी एकत्र आलेल्या समुदायाचा उच्चारही त्यांनी केला मातृभाषेला महत्व देणा या आध्निक हिंदी साहित्याचे जनक भारतेन्द् हरिशचंद्र आणि महाकवी सुब्रमण्यम भारती यांचे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले आज साजरा होणा या राष्ट्रीय कैडिट कोर एनसीसी दिवसाच्या निमितानं त्यांनी काही एनसीसी कॅडेटस् शी संवाद साधला या विद्यार्थ्यांनी आपले अन्भव सादर केले एनसीसी सारख्या उपक्रमामुळे व्यक्तीत नेतृत्व देशभक्ती निस्वार्थीवृती शिस्त आणि कठोर परिश्रम अशा ग्णांचा विकास होतो

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं फिट इंडिया मोहिम यशस्वीरित्या राबवल्याबददल मंडळाचं पंतप्रधानांनी कौतूक केलं त्याचबरोबर इतर शिक्षण मंडळांनी ही मोहिम राबवावी ज्यामुळे सर्वाना आरोग्याचे महत्व पटेल

नुकत्याच झालेल्या अय्योध्याभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं धैर्यानं संयम राखत सर्वांनी मनापासून स्वागत केलं याबद्दल जनतेचे आभार मानले आपल्या पूर्वज्यांनी निसर्ग निसर्गातील घटक यांना महत्व दिलं होतं याचं महत्व समजून आपणही आपल्या पर्यावरणासाठी सकारात्मक विचार केला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं प्रेम शांतता आणि स्संवाद या त्रिस्त्रीचा प्रसार व्हावा अशी अपेक्षा बौद्ध धर्मग्रू दलाई लामा यांनी व्यक्त केली आहे ते आज औरंगाबाद इथं जागतिक बौध्द धम्म परिषदेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी मार्गदर्शन करत होते सर्व समस्यांचं समाधान गौतम बद्धांच्या शांततेच्या संदेशात असल्याचं ते यावेळी म्हाणाले बौद्ध धर्मानं करुणा आणि स्संवादाची तत्वं शिकवत जगभरात या तत्वांचा प्रसार केला असं ते म्हणाले आत्मपरिक्षण आणि अभ्यास म्हणजेच बौद्ध धर्म वैज्ञानिक देखील आता बुद्धांच्या तत्वांसंदर्भात संशोधन करत असल्याचं ते म्हणाले आरतीय संस्कृती आणि इथल्या धार्मिक सुसंवादाला हजारो वर्षांचा इतिहास आहे असे गौरवोद्गार दलाई लामा यांनी यावेळी काढले महाराष्ट्रात देवेंद्र फडनवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला नोटिस जारी केली आहे न्यायमूर्ती एन व्ही रामण्णा अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या पीठानं देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांना देखील नोटिस जारी केली आहे तसंच सतास्थापनेसाठी भाजपानं राज्यपाल अगतसिंह कोश्यारी यांच्याकडे जे दस्तावेज सादर केले ते सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांना दिले या याचिकेवर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे आज या तिन्ही पक्षांच्या आणि केंद्र सरकारच्या वकिलांनी आपापले यूक्तिवाद केले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली त्यांनी महाराष्ट्रात आजच बहमत चाचणी घ्यावी अशी मागणी केली तर केंद्र सरकारच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी य्क्तिवाद केला विरोधकांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाऐवजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करायला हवी होती असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं या तीन पक्षांना आघाडी सरकार बनवण्याचा कोणताही अधिकार नाही त्यामुळे त्यांच्या याचिकेवर सुनावणी करण्याची अनुमती देता येणार नाही असं मेहता म्हणाले महाराष्ट्रातल्या कालच्या नाट्यमय घडामोडींदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या संपर्कात न आलेल्या आमदारांपैकी शहापूरचे आमदार दौलत दरोडा बेपता झाल्याची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे नाशिकमधल्या कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या कुटुंबीयांनीही ते बेपता असल्याची तक्रार नाशिक शहर पंचवटी पोलीस ठाण्यात केली आहे तर दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या क्ट्बियांनीही ते बेपता असल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधीमंडळ नेते अजित पवार यांना बदलण्यात आलं असल्याचं पत्र पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आज राजभवानामध्ये जाऊन दिलं आहे राज्यपाल मुंबईत नसल्याचं राजभवानातील अधिकाऱ्यांनी नम्द केलं आहे नव्या विधीमंडळ नेत्याची निवड होईपर्यंत जयंत पाटील यांच्याकडे सर्व घटनात्मक अधिकार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे अजित पवार यांचा व्हीप जारी करण्याचा अधिकारही काढून घेण्याचा ठराव पक्षाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे विदर्भात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपतीचा वापर करून येथील जिल्ह्यात तसेच गावागावांमध्ये लघ् सुक्ष्म उद्योग उभारून आपल्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक महामार्ग तसेच सुक्ष्म लघ् व मध्यम उद्योग मंत्री नितिन गडकरी यांनी आज केले नागप्रात आयोजित अकराव्या एग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनानिमित सुरेश अट सभागृह येथे एम एस एम ई विभागाच्या कृषी क्षेत्राकरता विदर्भातील उपलब्ध संधी या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते गोंदिया अंडारा यासारख्या तलाव समृद्ध जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्याचे झिंग्यांना निर्यात मूल्य जास्त असून त्यांची निर्यात आखाती देशांमध्ये नागपूरहन करता येईल यासाठी त्यांनी यावेळी उपस्थित मत्स्यव्यवसाय विभागाच्या व एम एस एम ई विभागाच्या अधिकाऱ्यांना विदर्भातील मालग्जारी तलावामध्ये मत्स्य व्यवसाय वाढवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले रामटेक पवणी तसेच गडचिरोली येथे तांदळाचे क्लस्टर स्थापन झाल्यामुळे येथे निर्मित तांदूळ आता निर्यात होत आहे अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली

या प्रयोगाचं द्वष्काळग्रस्त भागात प्रात्याक्षिक करून भूजल पाणी पातळी वाढण्याबाबतही त्यांनी सांगितलं रस्त्यावर अतिक्रमण अतिक्रमणामुळे अरूंद रस्त्यावर होणारा वाहत्कीचा खोळंबा पार्कीगची समस्या मोकाट कत्र्यांमुळे नागरिकांमध्ये असलेली दहशत त्यातच फुटपाथवरील दुकाने काही ठिकाणी तुटलेले फुटपाथ असं असे प्रश्न नागरिकांनी मांडले आज मेजर स्रेंद्रदेव पार्क येथे वाक अँड टाॅक विथ मेयर मध्ये महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधला याप्रसंगी महापौर संदीप जोशी यांच्यासह नगरसेवक लखन येरवार आदी उपस्थित होते धंतोली पार्कचे सौंदर्यीकरण पार्कमध्ये प्रसाधनगृहाची व्यवस्था करणे आदी समस्यांच्या पूर्तीची मागणी यावेळी करण्यात आली नागरिकांच्या विविध समस्या आणि मागण्यांना उतर देताना महापौर संदीप जोशी म्हणाले आपल्या सुविधेच्या ृष्टीने करण्यात येणा या तक्रारी आणि विकास ही निरंतर प्रक्रिया आहे परिसरातील पार्कीग वाहतूक याबाबतीत शिस्त लावण्यासाठी याप्र्वीच धंतोली नागरिक मंडळाच्या वतीने प्रयत्न करण्यात आले आहेत मात्र यासोबतच नागरिकांनी आपलीही जबाबदारी समजून घ्यावी आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी प्रत्येकाने प्ढाकार घेण्याची गरज आहे असे आवाहनही यावेळी महापौर संदीप जोशी यांनी केले राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा सां उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांच्या प्ण्यतिथीनिमित नागप्र महानगरपालिकेच्या वतीने विधानभवन परिसरातील प्तळ्याला आणि प्रतिमेला धरमपेठ झोन सभापती अमर बागडे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले भारतानं काही देशांसोबत केलेल्या मुक्त व्यापार करारांचा देशातल्या निर्यातदारांना अपेक्षित फायदा झाला नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे त्या काल चेन्नई इथं रामचंद्रन स्मृती व्याख्यानात बोलत होत्या प्रादेशिक सर्वकश आर्थिक आगीदारी करार आरताच्या अपेक्षा पूर्ण करणारा नव्हता त्यामुळेच भारतानं या करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असंही सीतारमण यांनी सांगितलं बँकिग क्षेत्रात नियमन प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी केलं काही सहकारी बँकांमधल्या कथित गैरव्यवहारांच्या अहवालांचा संदर्भ देत आर बी आय नं आपल्या निरीक्षण आणि नियामक प्रणाली अधिक मजबूत करायला सुरुवात केली आहे असं त्यांनी सांगितलं बुंडीत कर्ज प्रश्नावर बहतांश बँकांनी उपाययोजना केल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

इशांत शर्माला सामनावीर घोषीत करण्यात आलं